त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत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

गृहविलगी करणात असलेल्या कोरोना बाधितांना दूरध्वनीच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी पुढे येण्याचं डॉक्टरांना आवाहन मुंबईत अवैधरीत्या युरेनियमची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंतरिम संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठीकेंद्रीय कृषीमंत्रालयाचं विशेष धोरणमहाराष्ट्रालाही लाभ

पंतप्रधान आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या कोविड स्थितीचा सविस्तर आढावा घेतला विविध राज्यं आणि जिल्ह्यांमधल्या कोविड संसर्गाबाबतची तसंच राज्यांची आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांची तपशीलवार माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली या बैठकीत कोविड साथ आटोक्यात आणण्यासाठी करायच्या जलद आणि सर्वंकष उपायांवर चर्चा करण्यात आली

पॉल गृह विलगी करणात असलेल्या कोरोना बाधितांना द्रध्वनीच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी डॉक्टरांनी पुढे यावं असं आवाहन नीती आयोगाचे आरोग्य विषयक सदस्य डॉक्टर व्ही

ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते कोरोनाच्या द्सऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहायला हवं तिसरी लाट कधी येईल आणि ती किती मोठ्या प्रमाणात येईल याबाबत आत्ताच काहीही सांगता येत नाही असं मुख्य वैज्ञानिक सल्लागार के

लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे

बरे झालेल्यांची संख्या त्याहून अधिक होती हा त्यातल्या त्यात दिलासा म्हणावा लागेल

युरेनियम जप्त मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अवैधरीत्या युरेनियमची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली असूनयापैकी एक जण मानखूर्दचा तर दुसरा ठाण्याचा रहिवासी आहे

अशाप्रकारे परवान्याशिवाय युरेनियम बाळगणे हा गुन्हा आहे ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञांनी आकाशवाणीला दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेलं युरेनियम हे नैसर्गिक स्वरुपात असल्यामुळे ते फारसा किरणोत्सर्ग करत नाही आणि परिणामी फार धोकादायकही नाही मात्र ही गंभीर बाब असून पोलिस यामागील प्रमुख व्यक्तिंना शोधून काढतील अशी अपेक्षा या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली अनिल देशम्ख महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंतरिम संरक्षण देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला सीबीआय नं आपल्याविरुद्ध दाखल केलेला प्राथमिक चौकशी अहवाल रद्द करावा या मागणीसाठी देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे न्यायालयानं यावरील सुनावणीला स्थगिती दिली असून सीबीआय ला उत्तर देण्यास सांगितलं आहे अती तातडीच्या कारणासाठी देशमुख सुट्टीतल्या न्यायालयाकडे दाद मागू शकतात असं न्यायालयानं म्हटलं आहे मराठा आरक्षण पडसाद मराठा आरक्षण रद्द करण्याच्या घटनापीठाच्या निर्णयाचे पडसाद कालही राज्यात उमटले नांदेड जिल्ह्यातील मारुती वाघ मित्र मंडळाच्या वतीने शहरातील आसना चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं लोहा शहरातही संतप्त मराठा समाजातील तरूणांनी अर्धनग्न आंदोलन करून राज्य आणि केंद्र शासनाचा जाहीर निषेध केला सातारा दगडफेकआग ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या सातारा शहरातील पोवईनाका परिसरातील निवास स्थानाबाहेर काल सकाळी काही अज्ञात इसमांनी शेणाच्या गोवऱ्या पेटवून पळ काढला दरम्यान सातारा इथल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कार्यालयावर काल दगडफेक करण्यात आली आक्षेपार्ह पोस्ट गुन्हा मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरसमाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी नाशिक येथील महत सुधीरदास यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून रिक्रप्ट तूर मूग आणि उडीद यांच्या क्षेत्र आणि उत्पादन वाढीसाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे या योजने अंतर्गत डाळींचं आंतरपीक किंवा स्वतंत्र पीक क्षेत्र वाढवण्याकरता केंद्र आणि राज्यांकडे उपलब्ध असलेल्या सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाचं मोफत वितरण केलं जाणार आहे

तूर मूग आणि उडीद आंतरपीक आणि उडीद स्वतंत्र पीक या सर्वच योजनांचा लाभ महाराष्ट्राला होणार आहे या विशेष कार्यक्रमामुळे डाळींचं उत्पादन आणि उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि डाळीच्या उत्पादनात देश आत्मनिर्भर होईल अशि अपेक्षा आहे

बोगस काप्स बियाणांची सर्व पाकिटं कृषी विभागानं जप्त केली आहेत सोयाबीन बियाणे दर कायम महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजने आगामी खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांचे दर हे मागील वर्षाचेच राहतील असं जाहीर केलं आहे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर न वाढवता बियाणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश महाबीजला दिले होते महाबीजने सोयाबीनसह इतरही बियाण्यांचे दर निश्चित केले आहेत

रेल्वे मालवाहतूक कोरोनाच्या प्रादुर्भावात सध्या आवश्यक मार्गावरच रेल्वे गाडय़ा सुरू असल्यामुळे प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत अशा वेळी रेल्वेच्या मालवाहतुकीने रेल्वेला संजीवनी दिली आहे

हा एक विक्रम असल्याचं रेल्वे विभागानं म्हटलं आहे या माल वाहतुकीमध्ये प्रामुख्याने खतंसाखरपेट्रोलियम पदार्थ आणि वाहनांचा समावेश आहे

जिल्हा प्रशासनाने या संदर्भात प्राथमिक सर्वेक्षण केलं आहे

त्या खालोखाल बाजरी मका भाजीपाला आणि आंब्याचंही नुकसान झाल्याचं आमच्या नाशिकच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल ही माहिती दिली

अजित सिंह निधन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलचे अध्यक्षचौधरी अजित सिंह यांचं काल सकाळी कोरोना संसर्गामुळे निधन झालं चौधरी अजित सिंह हे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र होते चौधरी अजित सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयीपी व्ही नरसिंह राव आणि डॉ मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रालयांचं काम पाहिल होतं जालनेकर निधन नांदेड येथील जुन्या पिढीतील काँग्रेसचे नेते मधुकरराव जालनेकर यांच काल सकाळी वृध्दापकाळाने निधन झालं

जालनेकर हे नांदेड मंर्चट्स् को ओपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष होते आणि नांदेड नगर पालिकेचेही ते माजी अध्यक्ष होते

काल संध्याकाळी मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि उत्तर कोकणात त्रळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींनी हजेरी लावली आजही असाच पाऊस अपेक्षित आहे संध्याकाळी पाऊस बरसत असला तरी दुपारी उन्हाचा कडाका वाढतोच आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार